हलगर्जीपणा करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्यात यावी तसंच या रुग्णालयांशी समन्वयासाठी वरिष्ठ अधिकारी नियुक्त करण्यात यावा असे निर्देश उपमुख्यमंत्री आणि पूणे जिल्ह्याचे संपर्कमंत्री अजित पवार यांनी आज दिले कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने आढावा बैठक पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते कोरोनाचा प्रादुर्भाव टाळणं आणि सार्वजनिक व्यवहार सुरळीत करून अर्थचक्राला गती देणं हे आपल्यासमोरचे आव्हानं आहेत त्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक उपायांची काटेकोर अंमलबजावणी करून हळूहळू अर्थचक्राला गती देणे आवश्यक आहे याकामी नागरिकांनी शिस्त पाळवी आणि प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर जमावबंदी आयुक्त एस चोक्कलिंगम जिल्हाधिकारी नवल किशोर राम आदी मान्यवर उपस्थित होते

पुणे मेट्रो चे जन सम्पर्क अधिकारी हेमंत सोनावाने यांनी ही माहिती दिली एनपी स्वॅब कोरोना चाचणीकरता घशातले नमूने गोळा करण्यासाठी पूण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेनं स्वदेशी बनावटीचे एनपी स्वॅब उपकरण तयार केले आहे

ती ओळखून सीएसआयआरने एप्रिलमध्ये या संशोधनास सुरवात केली होती या उपकरणांसाठी डॉ चंद्रशेखर रोडे डॉ प्रकाश वडगावकर आणि डॉ अनुया निसाळ या वैज्ञानिक पथकानं ही यशस्वी कामगिरी केली आहे निसर्ग चक्रीवादळ निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या पुण्यासह राज्यातील सर्वांना योग्य मदत केली जाईल असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज व्यक्त केला या चक्रीवादळामुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा तात्काळ सुरू करणे वीजेचे खांब उभे करणे गरज भासल्यास दुसऱ्या जिल्ह्यातील मनुष्यबळाची मदत घेणे आदिवासी बिगर आदिवासी भागातील लोकांना तातडीने मदत कारावी अशा सूचना त्यांनी केल्या या बैठकीला कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील हेही उपस्थित होते प्रार्थना स्थळ राज्यातील सर्व धर्मांची प्रार्थना स्थळं सध्या बंदच राहणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं

माउली पालखी सोहळा आळंदीतील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी प्रस्थान सोहोळ्याच्या कीर्तन सप्ताहाला आजपासून प्रारंभ झाला पुढील शनिवारी प्रस्थान सोहोळा पार पडणार आहे या सोहोळ्याला भाविकांची गर्दी होऊ नये यादृष्टीनं खबरदारी घेतली जात आहे

या मान्यतेनुसार त्या लोकांना प्रस्थान सोहोळ्याला उपस्थित राहता येईल अशी माहिती देवस्थानचे विश्वस्त अभय टिळक यांनी दिली शहरांतील रस्ते पुण्याच्या विकासाच्या दृष्टीने सर्व पक्षांना विश्वासात घेऊन पुणेकरांच्या हिताचे निर्णय घ्या बहुमताच्या जोरावर निर्णय लादले तर राज्य सरकारला आपल्या अधिकारांचा वापर करावा लागेल असा इशारा संपर्कमंत्री अजित पवार यांनी दिला आहे

याबाबत महापालिका पदाधिकाऱ्यांनी आज पवार यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते टाळेबंदीमुळे सुमारे अडीच महिने बंद असलेली तुळशीबाग आणि मंडई कालपासून सुरू करण्यात आली खरी पण पहिल्याच दिवशी नियमांचे उल्लंघन केल्याने दहा गाळेधारकांवर कारवाई करण्यात आली महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी आज माहिती दिली हवामान पुणे शहर आणि परिसरांत आज सकाळी पावसाच्या सरींनी हजेरी लावली उद्या संध्याकाळपर्यंतच्या हवामान अंदाजानुसार हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे